तेजपुर विद्यापीठाची पाळेमुळे इतिहासात रूजली असून ईशान्येकडील राज्यांच्या क्षमतेवर देशाला विश्वास असल्याचं मोदी यांनी यावेळी अधोरेखित केलं तसंच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आसामच मोठं योगदान राहिल्याच मोदी यांनी यावेळी सांगितलं आपल्याला आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवणं आवश्यक असून कठीण परिस्थितीत पराजयाचा विचार न करता विजयासाठीच प्रयत्न केले पाहिजेत सर्वसामान्यांसाठी देशात अनेक योजना राबविण्यात येत असून आसामलाही त्याचा मोठा फायदा झाला असल्याचं मोदी यावेळी म्हणाले विद्यार्थ्यंच शिक्षण पूर्ण झाल्यावर ते देशाच्या उन्नतीचा विचार करून देशाला नवीन उंचीवर घेवून जातील याची खात्री असल्याचं मोदी म्हणाले आसामचे राज्यपाल मुख्यमंत्री आणि केंद्रीय शिक्षण मंत्री यावेळी उपस्थित होते

मोदी पराक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत

मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कोलकाता येथील नॅशनल लायब्ररी आणि व्हिक्टोरिया येथील कार्यक्रम होणार आहेत

तत्पूर्वी मोदी आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये नेताजींच्या जीवन कार्यावर आपले विचार व्यक्त करणार आहेत या वेबीनारमध्ये अमेरिका जर्मनी म्यानमा थायलंड आणि बांग्लादेशमधून नेताजींवर संशोधन केलेले तज्ञ दुरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत या कार्यक्रमात आझाद हिंद फौजेशी संबंधित व्यक्तींचा आणि स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे पश्चिम बंगालचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे लसीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणशी इथल्या कोविड लसीकरणाचा लाभ घेतलेल्या लोकांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत

या माहिमेसाठी आता दररोजच्या नियोजनाऐवजी आठवडयाभराचं नियोजन करण्यात येत असल्याचं आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोहर अगनानी यांनी सांगितलं

न्यू नॉर्मल आणि सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण पर्यटन ही या बैठकीची संकल्पना होती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील पूर्व विभाग सचिव रीवा गांगुली यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं जागतिक अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी बहुस्तरीय सहकार्य अधिक दृढ करणं आवश्यक असल्याचं सांगत गांगुली यांनी कोरोना विरोधातल्या लढाईत समन्वय राखण्याचं आवाहन केलं

दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीबरोबर द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करणाऱ्या पहिल्या काही देशांमध्ये भारताचा समावेश आहे एकमेकांवरील विश्वास आणि लोकशाही तत्त्वांवर दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध आधारित आहे असं भारतातील जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे लिंडर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थान मिळण्यासाठी जर्मनीचा पाठिंबा असल्याचं वॉल्टर यांनी सांगितलं

भारत आणि बांग्लादेश यांची संयुक्तपणे निर्मिती असलेल्या वंगबंधू या चित्रपटाचं चित्रीकरण काल मुंबईत सुरू झालं कोरोना प्रतिबंधाचे सगळे नियम पाळून बांग्लादेशचे राष्ट्रपिता असलेल्या शेख मुजीबूर रेहमान यांच्या जीवनप्रवासावर आधारित या चित्रपटाचं चित्रीकरण दादासाहेब फाळके चित्रनगरीत सुरु आहे श्याम बेनेगल या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत

गोवा इथं सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही बांग्लादेशही सहभागी झाला आहे

जी पी एस केंद्र सरकारने सार्वजनिक वाहनांमध्ये जी पी एस प्रणाली बसविणे बंधनकारक केले असल्याची माहिती परिवहनवन आणि हवामान बदल मंत्री मोहम्मद अकबर यांनी दिली असून यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहीतीही त्यांनी दिली आहे

सर्व निकाल रात्रीपर्यन्त हाती येण्याची शक्यता आहे

इंटरफॅक्स वृत्तसंस्थेन दिलेल्या माहितीनुसारखार्किव्ह पोलिस या प्रकरणाची चौकशी असून आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही

जिलेटीनच्या कांड्यांमुळं झालेल्या या स्फोटात शिवमोगा आणि परिसरातल्या ग्रामीण भागातल्या घरांचं नुकसान झालं

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केल असून जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना त्यांनी केली आहे कर्नाटक राज्य सरकार पीडितांना सर्वतोपरी मदत करत असल्याचं मोदी यांनी टवीटरद्वारे सांगितलं याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार